नव्या कृषी कायद्याचे फायदे सांगताना पंतप्रधानांनी धुळे जिल्ह्यातल्या जितेंद्र भोई यांचं उदाहरण दिलं थकबाकीची तक्रार केली तर आता महिन्याभरात कारवाई केली जाते कृषी उत्पादन खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांचं देणं थकवणं यापुढे व्यापाऱ्यांना कसं शक्य होणार नाही ते या उदाहरणावरून स्पष्ट होतं असं ते म्हणाले नव्या कृषी कायद्याबाबत अनेकजण अफवा पसरवताहेत तुम्ही वस्तुस्थिती जाणून घ्या असं आवाहन पंतप्रधानांनी मन की बात मधून केलं

त्या विरोधात या शेतकऱ्याने कृषी उत्पादन आणि व्यापार संवर्धन आणि सुलभीकरण कायद्यानुसार तक्रार दाखल केल्यानंतर त्याला आपल्या हक्काची रक्कम मिळाली अशाप्रकारे या शेतकऱ्याला नव्या कृषी कायद्याचा लक्षणीय लाभ मिळाला आहे कृषी उत्पादक संघही कार्पोरेट होत आहेत याचे दाखले देत नव्या तंत्रज्ञानाची मदत घ्या आज कुठे कशाला किती भाव मिळतो आहे याची माहिती एकमेकांना देत राहा असे आवाहनही पंतप्रधानांनी केले

या घटनेचा उल्लेख करून आपल्या वैभवशाली वारशाचे जतन करणे आणि तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली नॉर्वेच्या उत्तरेला एका बेटावर आर्टिक वैश्विक वारसा संग्रहालय साकारले आहे कोणत्याही मानव निर्मित अथवा नैसर्गिक आपत्तीतही सुरक्षित राहील अशा रितीने साकारलेल्या या संग्रहालयात आता अजिंठा लेण्यांचीही अंकिकृत अनुभूती घेता येणार आहे अशी माहिती मोदी यांनी दिली ऋतू बदलतो आहे हिवाळ्यात जपानच्या चेरीब्लॉसमची चर्चा होते पण आज आपल्या मेघालयाचं सौंदर्यही चेरी ब्लॉसमनं खुललं आहे या ऋतूत हजारो स्थलांतरित पक्षी भारतात येतात विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ

या विहंगांशी निसर्गाशी नातं जोडा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं भारतीय पारंपरिक ज्ञानाच्या शोधात इथे येणारे काही इथेच राहतात काही इथले ज्ञान आपल्या देशात घेऊन जातात असेच एक जोनास मासेट्टी ब्रझिल मध्ये वेदांत आणि गीता शिकवतात त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतात अशी माहिती देत पंतप्रधानांनी आता विश्वनाथ नावाने ओळखल्या जाणाऱ्या मासेट्टी यांना शुभेच्छा दिल्या अलिकडेच न्यूझिलंडच्या संसदेतले नवनिर्वाचित सदस्य डॉक्टर गौरव शर्मा यांनी सदस्यत्वाची शपथ संस्कृतमधून घेतली सर्व भारतियांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मधून शर्मा यांचं अभिनंदन केलं

त्यांना वंदन करून मोदी यांनी कच्छच्या भूकंपात नुकसान झालेल्या गुरूद्वारा लखपत साहिबच्या पुनरुद्वाराच्या कर्तारपूर साहिब कॉरिडॉर सुरू होण्याच्या आठवणी जागवल्या लंगर परंपरेनं कोरोना काळात अनेकांची भूक भागवल्याचेही नमूद केलं पंतप्रधानांनी गेल्या काही दिवसात विविध विद्यापीठ परिसरांना दिलेल्या भेटींच्या आठवणी जागवल्या कोरोना निर्बंध नव्हते तेव्हा आपण विद्यापीठांच्या कार्यक्रमांना आसपासच्या शाळांतल्या मुलांना बोलवायला सांगायचो त्यांना पदवी पुरस्कार घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रेरणा मिळायची असं ते म्हणाले आपल्याला ज्या संस्थांनी घडवलं त्या संस्थांचे आपणही काही देणे लागतो हे लक्षात ठेवा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात मधून केलं संस्थांनीही माजी विद्यार्थ्यांना संघटित करावं असं सांगताना विविध संस्थांच्या विकासात माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या योगदानाचे दाखले त्यांनी दिले

त्यांना अभिवादन करून पंतप्रधान म्हणाले की योगी अरविंदांनी स्वदेशीचा पुरस्कार केला तो आजच्या व्होकल फॉर लोकल चा मूलमंत्र आहे आणि त्यांचे भारतियत्व जागवणारे शैक्षणिक विचार नव्या शैक्षणिक धोरणाचा आधार आहेत यातून त्यांचे स्वप्न नक्की साकारेल

दरम्यान आपण या साथीचे बरेच चढउतार पाहिले टाळेबंदीचा काळ येऊन गेला आता लसीची चर्चा आहे ती येईलच लवकर म्हणून बेपर्वाईने वागणे घातक ठरेल काळजी घ्या कोरोना विरुद्धची लढाई अजून बाकी आहे असं आवाहन मोदी यांनी केलं

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संकल्पातून संविधानातून आपल्याला नागरिकांच्या कर्तव्यांबाबत जी शिकवण दिली तिचे स्मरण करा असे ते म्हणाले थंडीचे दिवस येत आहेत मुलाबाळांची ज्येष्ठांची काळजी घ्या आरोग्य सांभाळा गरजवंतांना आपल्या मदतीची ऊब द्या वर्ष संपण्याआधी पुन्हा भेटूच नव्या आशेने नवा विश्वास घेऊन असे सांगत आणि आपल्या सूचना जरूर कळवत रहा असे आवाहन करत पंतप्रधानांनी आजच्या मन की बात ची सांगता केली

सुकमा जिल्ह्यातील ताडमेटला भागात केंद्रीय राखीव पोलिस दलाची कोब्रा बटालियनची एक तुकडी गस्त घालत असताना ही घटना घडली माओवाद्यांनी केलेल्या या स्फोटात गंभीर जखमी झालेले नाशिकचे सुपुत्र सहाय्यक कमांडट नितीन भालेराव हुतात्मा झाले आहेत

भालेराव यांचा पार्थिव देह रायपूर इथून विमानाने मुंबईस आणि तिथून नाशकात आणला जाईल त्यानंतर नाशिकमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील

हळदीच्या भावात चढउतार असले तरी शिल्लक मालाचा विचार करता दर चांगले आहेत हळदीला देशांतर्गत मागणीसह परदेशातही दिवसेंदिवस मागणी वाढत आहे सांगली हिंगोली वसमत नांदेड जळगाव इथून दरवर्षी हळदीचे उत्पादन घेतले जाते

सांगली मार्केट यार्डात देशातील सर्व ठिकाणची हळद विक्रीसाठी येते

डिसेंबर अखेर हळद उलाढालीची स्थिती अशीच राहणार आहे

दरवर्षी पंधरा ते वीस लाख पोती हळद शिल्लक राहते जागतिक बाजारात हळदीची मागणी वाढल्यामुळे यावर्षी सर्व शिल्लक माल संपुष्टात येणार अशी स्थिती आहे